आणि भीमाकोरेगाव इथं होणारा शौर्यदिन सोहळा कोरोना संसर्गामुळे यंदा रदद मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून हे आरक्षण न्यायालयात टिकेल असा विश्वास म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे ते आज विधानसभेत प्रवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते या आरक्षणासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून सरकारनं वकिलांची फौज तयार ठेवली आहे असं त्यांनी सांगितलं जगात कोरोनाची दुसरी लाट आली असताना राज्यातला धोकाही अजून टळलेला नाही म्हणून अधिवेशन दोन दिवसांचं ठेवलं आहेअसंही ते म्हणाले मेट्रो कारशेड वरून केंद्र सरकार जागेचा वाद विनाकारण उकरून काढत आहे ब्लेट ट्रेनचा राज्याला फायदा नसताना देखील राज्य सरकारनं विरोध न करता जमीन अधिग्रहण करू दिलं त्याच प्रमाणे केंद्रानं देखील आता सहयोग करावा असं आवाहन ठाकरे यांनी केलं केंद्र सरकार तपास यंत्रणांचा राजकीय हेतूनं वापर करत आहेत असा आरोपही त्यांनी केला प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद केली असल्याची घोषणा म्ख्यमंत्र्यांनी केली मराठा किंवा ओबीसी यांच्या कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिली प्रवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेत विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडन त्यांनी केलं सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपतीमध्येही सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं कोरोना स्थिती बदलल्यावर शेतकरी कर्जमाफी बाबतही गंभीरपणे विचार करू असं ते म्हणाले मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळ प्न्हा स्थापन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली

रस्त्यांसाठी आवश्यक निधी दिला आहे सामाजिक न्याय मदत प्नर्वसन या खात्यांना ही निधीची तरतूद केली आहे ग्राहकांना फायदा व्हावा म्हणून स्टॅम्प इयुटी कमी केली आहे सारथीला योग्य वेळीच निधी दिला आहे इत्यादी माहिती अजित पवार यांनी दिली

वर्षा बंगल्याची पाणीपट्टी थकबाकी शून्य आहे असं त्यांनी सांगितलं शाळेतली शिपायांची पदे कंत्राट आणि मानधन पदधतीनं भरण्याचा राज्य सरकारचा आदेश सरकारनं मागे घ्यावा अशी मागणी विधान परिषदेत विक्रम काळे यांनी औचित्याच्या मुददयांदवारे मांडली

पाच हजार रूपयांवर मानधन तत्त्वावर शिपाई नेमले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षण प्रकरणी मुंबईत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेऊन त्यांचा प्रश्न विधीमंडळात लावून धरणार असल्याचं आश्वासन देवेंद्र फडनवीस यांनी दिलं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यावेळी उपस्थित होते मुंबईतल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणी इथं मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आज एकदिवसीय धरणे आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य समर्थनीय नाही मात्र या आंदोलनात शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंद्क ठेऊन काँग्रेस आणि कम्य्निस्ट अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोप भाजपा नेते माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केला ते आज यवतमाळ इथं कृषी विधेयकबाबत माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते केंद्र सरकारनं आणलेल्या तीन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन होणार आहे शेतकऱ्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा सकारात्मकरित्या बदलणारं हे विधेयक आहे असं ते म्हणाले शेतकरी आंदोलनाबाबत आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते आपण स्वत हाडाचे शेतकरी असून शेतकऱ्यांचा अवमान करण्याचा आपला कुठलाही हेतू नसल्याचं दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईडचे म्ख्य आश्रयदाते म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्काऊट प्रतिज्ञा घेऊन समारंभपूर्वक पदग्रहण केलं यावेळी राज्याचे राज्य स्काऊट गाईडचे मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी राज्यपालांना मानचिन्ह आणि स्कार्फ प्रदान केला स्काऊट आणि गाईडचं काम म्हणजे निस्वार्थ सेवा असल्यानं त्यातून आत्मिक स्ख मिळतं आणि त्याम्ळेच स्काऊट गाईडचा म्ख्य आश्रयदाता म्हणून पद ग्रहण करणं हा आपला सन्मान असल्याचं मी समजतो अशी भावना कोश्यारी यांनी पदग्रहणानंतर व्यक्त केली

यावेळी मुख्य आय्क्त ओमप्रकाश बकोरीया यांनी कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात स्काऊट गाईडनं केलेल्या कामांची माहिती उपस्थितांना दिली

आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही

कोरोना संसर्गामुळे यावर्षीचा भीमाकोरेगाव इथं होणारा शौर्यदिन सोहळा जिल्हा प्रशासनानं रद्द केला असून हा सोहळा अनुयायांना ऑनलाईन पाहता येणार असल्याची माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहल डंबाळे यांनी दिली भीमा कोरेगाव परिसरात सभा स्टॉल यांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे समस्त आंबेडकरी समुदायानं माझा समाज माझी जबाबदारी या अभियानानुसार भीमजयंती धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाणदिन अभिवादनाप्रमाणंच शौर्यदिन अभिवादन घरीच करून आदर्श निर्माण करावा असं आवहन समितीनं केलं आहे या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण विविध समाज माध्यमं ऑनलाईन पोर्टल आणि द्रचित्रवाहीन्यांवरून करण्यात येणार आहे

प्ढचे सात आठ दिवस पाण्याचा विसर्ग स्रू राहणार असल्यानं नदीपात्राजवळच्या गावांना तसंच नदीपात्रातून ये जा करणाऱ्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे उष्णतेम्ळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात भटकावं लागू नये म्हणून सिंध्दर्ग जिल्ह्यात वेंगूर्ले तालुक्यातल्या तुळत गावामधल्या वनक्षेत्रात पाणवठा तयार केला आहे याशिवाय दोडामार्ग तालुक्यातल्या उसप गावात नदीला बांध घालून प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे वनविभाग तसंच स्थानिक सेवाभावी संस्था आणि ग्रामस्थांनी परस्पर सहकार्यानं ही सोय केली असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या सर्व गावांमधल्या जंगलात शक्य तिथं अशा रितीनं वन्य जीवांसाठी पाण्याची सोय केली जाणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं महाराष्ट्र वन विभागानं कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना उत्तम कामगिरीबददल सूवर्ण पदक जाहीर केलं आहे यापूर्वी ध्ळे इथं काम करत असताना रणदिवे यांनी सुवर्ण पदकाचे निकष पूर्ण केले कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे त्यांनी अवैध वाहतूक करणारी वाहनं जप्त करून तसंच अवैध उत्खनन अवैध तस्करी करणाऱ्यांवर धाडी टाकून त्यांनी शासनाला करोडो रुपयांचा महसूल मिळवून दिला याबरोबरच वनाजवळ असलेल्या गावांमधे एलपीजी गॅस वाटप आणि शासनाच्या इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली वन्यजीव गून्हे आरोपीसह उघडकीला आणणं अतिक्रमण मोडून काढणं यासारखी कामंही रणदिवे यांनी केली आहेत कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीचा होणारा ऱ्हास आणि हवेचे प्रदूषण वातावरणातील बदल यांमुळे संपूर्ण ऋतुचक्र बिघडलं आहे मराठवाड्यातल्या बालाघाट परिसरातल्या वनसंपदेचं जतन करण्यासाठी स्पर्ण जगताप आणि रमेश अंबरखाने यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात हत्तीबेटावर वृक्ष चळवळीतील स्वयंसेवकातर्फे श्रमदान करण्यात आलं

यावेळी जिल्हा समन्वयक समितीची त्यांची कार्यकारिणी घोषित करण्यात आली मुंबईत दहिसर इथल्या झेन उद्यानातल्या पाषाणांवर वन्य प्राणी आणि पक्षांची त्रिमितीय चित्रे रेखाटायचा प्रयोग पालिकेनं केला होता या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं त्यामुळे त्याचा विस्तार सर्व प्रभागांमधे विस्तार करावा असा विचार पालिका प्रशासन करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आहे दहिसरमधल्या शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ही संकल्पना मांडली होती त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी झेन उदयानातल्या पाषाणांवर आफ्रिकन हत्ती वाघ मोर मगर खवले मांजर तसंच जलपरी यांची त्रिमितीय रेखाचित्र रेखाटली होती त्याला मंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून उदयानाचं ठिकाण सेल्फी पॉईंट म्हणून प्रसिदध होऊ लागलं आहे या पाषाणचित्रांशेजारीच आता त्या त्या वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे माहिदर्शक फलकही लावले जाणार असल्याची माहिती तेजस्वी घोसाळकर यांनी दिली औरंगाबाद नागपूर महामार्गावर ब्लडाणा जिल्ह्यात बिबी गावाजवळ मालवाह ट्कनं द्चाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले हे दोघं शेतातलं काम आटोपून गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या मालवाह टुकनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात एक जण जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे